एफ आर पी पेक्षा जास्त दर देणं कारखान्यांना परवडत असेल तर तशी परवानगी मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं

मात्र राज्याच्या उर्वरित भागात चक्का जाम आंदोलन होणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे बीड जिल्ह्यातल्या केज इथं काल वार्ताहरांशी ते बोलत होते साखरेचे दर वाढले असून कारखानदारांनी आता फरकाची रक्कम देण्यास काहीच अडचण नाही असं खासदार राजू शेट्टी म्हणाले पीकविमा योजना म्हणजे शेतकऱ्यांवर टाकलेला दरोडा असून तो कृषी आणि महसूल विभागाच्या सहमतीनं होत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी काल परभणी मधल्या मानवत इथं दष्काळ परिषदेत बोलताना केली आत्महत्येचा विचार न करता शेतकऱ्यांनी एकजुटीनं लढावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे तसंच मुनगंटीवार यांनी सर्वोच्व न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी दर्शविली आहे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी या प्रकरणी केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दानवे यांनी काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे वनमंत्री मुनगंटीवार यांनीही निरूपम यांच्या विरूद्ध चंद्रपूरमध्ये अब्रून्कसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे दरम्यान ही चौकशी हा एक फार्स असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रम्ख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली असून या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे

यावर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालीच चौकशी समिती नियुक्त करण्याची तयारी असल्याचं वनमंत्री मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे

मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसह विदर्भातल्या अमरावती बुलडाणा यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यातल्या शेतकरी क्र्टंबांना गहू तांदूळ गोडतेल रवा डाळ अशा वस्तू काल पाठवण्यात आल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे

काल नाशिकमध्ये समाजाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समाजाचे समन्वयक संजीव भोर यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान मराठा समाजाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यास विरोध असल्याचं सांगून त्यांनी हा मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

यावेळी या भूकंपाची व्याप्पी वाढल्यानं या तालुक्यांतल्या अनेक गावांना भूकंपाचा धक्का जाणवला जिल्ह्यातलं पांगरा शिंदे हे गूढ आवाजाचं मुख्य केंद्रबिंद् आहे गेले दोन दिवस सतत भूकंपाचा धक्का जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे

यामध्ये रोपवाटीकेचं मोठं नुकसान झालं आहे सांवगी म्हाळसा इथल्या ग्रामस्थांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आधी आटोक्यात असलेली ही आग नंतर मात्र वाऱ्यामुळे पसरली

मालेगाव तालुक्यातल्या डही गावाच्या रहिवासी अर्चना घुगे यांनी दिवाळीच्या म्हर्तावर नव्या घरात प्रवेश केला याबद्दल आनंद व्यक्त करतांना त्या म्हणाल्या

आणि आमचं घराचं स्वप्न पूर्ण झालं हि दिवाळी आमच्या नविन घरात साजरी करण्याचं भाग्य आम्हाला पंतप्रधाना मुळे लाभलं धन्यवाद

या आधी झालेले दोन्ही सामने जिंकून भारतानं मालिका जिंकलेली आहे हा सामना जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा पाहुण्या संघाचा प्रयत्न असेल तर टी ट्वेंटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी यजमानांना कस लावावा लागेल

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूरच्या दयानंद कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मुलींच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेला काल लातूर इथं सुरुवात झाली काल झालेल्या सामन्यांमध्ये ग्जरातच्या संघांचं वर्चस्व राहिलं या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान ग्जरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमधल्या विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत

लालन सारंग यांचे पुत्र दिग्दर्शक राकेश सारंग यांनी अंत्यविधी केले सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे निर्मात्या लता नार्वेकर अभिनेते विनय येडेकर अंत्यविधीला उपस्थित होते

लातूरमधल्या औसा इथं काल ते बोलत होते पवार यांनी औसा तालुक्याचा दोन दिवसांचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी विविध गावामधल्या पदाधिकाऱ्यांची तसंच नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला